तेलंगणमध्ये श्रीशैल्यम जलविद्युत निर्मिती प्रकल्पातील आग दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू

खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात साडेआठ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ

कोरोनाच्या सावटाखाली महाराष्ट्रातील गणेशोत्सव साधेपणानं साजरा होणार

डिजिटल इंडिया ग्रँड चँलेंज स्पर्धेतला पहिला पुरस्कार केरळच्या स्टार्ट अप कंपनीला तेलंगण आग तेलंगणमध्ये श्रीशैल्यम जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या जमिनीखालील युनिटला काल रात्री लागलेल्या आगीत विभागीय अभियंता श्रीनिवास गौड यांच्यासह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे

या सर्वांच्या एका कुटुंबीयाला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिलं आहे

आग लागलेलं युनिट इतर विभागांपासून वेगळं करण्यात आलं असून पुढचा धोका टाळण्यासाठी बाकीच्या युनिटमधलं काम तूर्तास थांबवण्यात आलं आहे

अत्याधुनिक जलविद्युत प्रकल्पात एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागण्याची ही देशातली पहिलीच घटना आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दूर्घटनेबद्दल दूःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत

यंदा पाऊसही जास्त झाल्यानं खरीपाच्या पिकाचं भरघोस उत्पादन होईल अशी आशा आहे खतं छाननी खतं विभागानं पोषण मूल्याधारित अंशदान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या खतांचा उत्पादन खर्च अथवा आयात खर्च यांची तपशीलवार छाननी करण्यास सुरुवात केल्याची माहिती खतं आणि रसायनंमंत्री डी

सदानंद गौडा यांनी दिली आहे

परिणामी खतांच्या किमती कमी होऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत असंल्याचं गौडा म्हणाले

पणे सेरो सर्वेक्षण महाराष्ट्रात पुणे इथं करण्यात आलेल्या पहिल्या कोरोना अँटीबॉडी सेरोप्रिव्हेलन्स अभ्यासाचे निष्कर्ष या आठवड्याच्या सुरुवातीला प्रकाशित कऱण्यात आल्यानंतर हा रोग पुण्यात कशाप्रकारे पसरत आहे आणि या प्रादुर्भावाचं शहरातील प्रमाण कदाचित संपत आलं आहे का त्याबद्दल काही मौलिक बाबी समोर आल्या आहेत या अँटीबॉडीजच्या स्थिरतेसंबधी अधिक अभ्यास पुण्यातील आयसर संस्थेत करण्यात येत आहे याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

या तपासणीसाठी नव्यानं रक्ताचा नमुना घेतला जाणार नसून सेरो सर्वेक्षणावेळी घेतलेल्या नमुन्यांच्या आधारेच हा अभ्यास केला जाणार आहे ही प्रतिपिंड शरीरात स्थिर राहिली तर संबंधित व्यक्तीला भविष्यात कधीही कोरोनाचा संसर्ग होऊ शकणार नाही हे लक्षात आल्यानेच आता या प्रतिपिंडाच्या शरीरातील स्थिरीकरणासाठी कोणत्या उपाय योजना कराव्या लागतील यावर हे संशोधन होत आहे कदाचित या संशोधनातून ही प्रतिपिंड तयार होण्याच्या प्रक्रियेवरही अधिक प्रकाश पडण्याची शक्यता असून त्यातून सध्या सुरु असलेल्या कोरोना विरोधी लसीच्या संशोधनातही मदत होऊ शकणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी विनायक सोमणी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे चौकशी मागणी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या वर्तनाबाबत चौकशीची मागणी करणारी एक याचिका स्विकारण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला ही जनहित याचिका खोडसाळ असून न्यायमूर्ती गोगोई यापूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत असं मत न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठानं नोंदवलं आणि याचिकाकर्त्याने मागील दोन वर्षातच या मुद्यावर सुनावणीसाठी विनंती का केली नाही असा प्रश्नही उपस्थित केला अरुण हुबळीकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती बी

न्यायमूर्ती गोगोई आता राज्यसभेचे सदस्य आहेत निवडणक निवडणूक आयोगानं उत्तर प्रदेशातून राज्यसभेच्या एका जागेसाठी आज पोट निवडणुकीची घोषणा केली

निवडणक आयोग विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

घरोघरी जाऊन करावयाच्या प्रचारात पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असू नये रोड शो दरम्यान वाहनांमध्ये अंतर असावं आणि प्रचार सभा रॅली कोविड निर्बंधांना अनुसरुनच आयोजित कराव्यात असे काही नियम आयोगानं लागू केले आहेत

खादी नोटीस खादी इसेन्शिअल्स आणि खादी ग्लोबल या कंपन्या अनधिकृत असून त्या खादी या ब्रॅंडनेमचा गैरवापर करत आहेत असं खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं स्पष्ट केलं आहे या दोन्ही कंपन्यांविरोधात आयोगानं कायदेशीर नोटीस बजावली आहे या कंपन्या इ कॉमर्सच्या माध्यमातून सौंदर्य प्रसाधनं विकत आहेत त्यांना या महिन्याच्या सुरुवातीलाच खादी नावाचा वापर करुन उत्पादनांची विक्री थांबवण्याची सूचना आयोगानं केली होती त्यांच्या संकेतस्थळांची नावंही बदलावीत असं आयोगानं सांगितलं होतं नीतीन गडकरी देशभरात हरित अर्थात पर्यावरण अनुकूलमहामार्ग उभारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हरित पाथ हे मोबाईल ऍप विकसित केलं आहे आज केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते या ऍपचं उद्घाटन झालं

त्यांची देखभाल करण्याचं काम महामार्ग कंत्राटदारांवर सोपवण्यात आलं आहे

निर्बंधांमध्ये सवलती दिल्यामुळे लोक या उत्सवासाठी अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करत आहेत गणरायांचं घरोघरी आगमन होत आहे उत्सव साजरा करताना घ्यावयाची काळजी आणि खबरदारी याच्या सूचना राज्य सरकारनं यापूर्वीच दिल्या आहेत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी मुंबईसह राज्यभरात या उत्सवाच्या साजरे होण्यावर कोरोनाचं सावट राहणार आहे त्यामुळं यंदाच्या वर्षी हा दहा दिवसांचा उत्सव घरोघरी आणि मंडळांतर्फे साधेपणानच साजरा होणार आहे कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात ठेवण्यासाठी राज्य सरकारनं सार्वजनिक गणेश मंडळांना सामाजिक अंतराचे आणि निर्जंतुकीकरणाचे नियम पाळून हा उत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन केलं आहे मंडपांमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यास मंडळांना सांगण्यात आले गणेश विसर्जनाच्या दिवशी कोणतीही मिरवणूक काढण्यास परवानगी दिली जाणार नाही गणेश मंडळांनी गणेशाच्या मूर्तीची उंची चार फूट तऱ घरगुती गणेश मूर्तींची कमाल उंची दोन फूट ठेवण्यास सरकारनं सांगितलं आहे मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडळानं यंदा हा उत्सव साजरा न करण्याचं ठरवलं आहे त्याऐवजी या मंडळाद्वारे प्लाज्मा दान शिबिराचं आयोजन केलं जाईल

मुंबई महापालिकेनं गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम हौदांमध्ये करण्याच्या सूचना लोकांना दिल्या आहेत जेणेकरुन समुद्र किनाऱ्यांवर गर्दी होणार नाही आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मुंबईहून कुणाल शिंदे शैलेश पाटील यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी सामाजिक भान राखून हा उत्सव साधेपणानं करण्याचं ठरवलं आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

मात्र त्याचवेळी सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाचा आपल्याला विसर पडणार नाही याचंही भान ठेवावं लागणार आहे आणि नेमकं हेच समाजभान पुण्यातील बहुतेक सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाळगलं असून यंदा अत्यंत साधेपणानं पुण्यनगरीतील हा उत्सव साजरा होणार आहे अगदी गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी देखील बाहेरचे मान्यवर न बोलावता अन्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्तेच हा विधी पार पाडला जाणार असून त्यातून विविध गणेशोत्सव मंडळातील एकीचंही आगळंवेगळं दर्शन घडणार आहे घरगुती गणेशाचं आगमन देखील तेवढ्याच साधेपणानं आणि आरोग्यविषयक सर्व नियमांचं पालन करूनच होत आहे एकंदरीतच यंदाच्या या उत्सवावर कोरोनाचं सावट असलं तरी त्यातूनही योग्य तो मार्ग काढून गणरायाचा हा उत्सव तेवढ्याच धार्मिक आणि पवित्र वातावरणात साजरा होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

क्रिकेटपटू रोहित शर्मा दिव्यांग खेळाडू मरियप्पन थंगवेलू टेबल टेनिस खेळाडू मनिका बात्रा कुस्तीपटू विनेश फोगट आणि भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे

यात अश्वारोहणासाठी अजय सावंत खो खोसाठी सारिका काळे रोईगपटू दत्तू भोकनळ टेबल टेनिस खेळाडू मधुरिका पाटकर कुस्तीपटू राहुल आवारे दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव यांचा समावेश आहे उपराष्ट्रपती दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधण्यासाठी जागतिक दर्जाचं आणि संपूर्ण स्वदेशी ऍप तयार करणाऱ्या टेकजेन्सिया सॉफ्टवेअर या केरळमधील स्टार्ट अप कंपनीचं आणि जॉय सबास्टियन यांचं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी अभिनंदन केलं आहे या कंपनीला एक कोटी रुपयांचा डिजिटल इंडिया प्रँड चँलेंज स्पर्धेतला पहिला पुरस्कार मिळाला आहे भारतीयांमध्ये असलेली परंपरागत बुद्वीमत्ता ओळखून त्याला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं नायडू यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे लघपट स्पर्धा माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळासोबत आयोजित केलेल्या ऑनलाईन देशभक्तीपर लघुपट स्पर्धेत अभिजित पॉल यांच्या ऍम आय या लघुपटाला एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे